वेस्ट डिज विरूदध तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतली भारताची पहिली लढत उद्या चेन्नई किं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर कें पहिल्या राष्ट्रीय गंगा परिषदेचं अध्यक्षपद भूषवत नमामि गंगा प्रकल्पाचा आढावा घेतला या परिषदेला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत डॉक्टर हर्षवर्धन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसंच केंद्र आणि राज्यसरकारचे अधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्र्यांनी आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेत गंगा स्वच्छतेबाबत काही नाविन्यपूर्ण कल्पना सुचवल्या या बैठकीआधी प्रधानमंत्र्यांनी नमामि गंगा अभियानाशी संबंधित एका प्रदर्शनाला भेट दिली गंगा नदीच्या शुद्धीकरणाबाबत प्रधानमंत्र्यांनी काही नवीन सूचना दिल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीबद्दल बोलताना सांगितलं झारखंड विधानसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपला

नागरीकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधी पक्ष नागरीकांची दिशाभूल करत आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला ते झारखंडमध्ये गिरीडीह बेल्या प्रचारसभेत बोलत होते या कायद्यातल्या तरतुदींबाबत राहूल गांधी आणि काँप्रेस पक्ष श्रान्येकडच्या राज्यांना हिंसेला प्रवृत्त करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले हा कायदा कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेणार नाही असं स्पष्ट करून भारतीय मुस्लीम समाजाला या कायद्याची भिती बाळगायची काहीच गरज नाही असं ते म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकुर धिं प्रचारसभेला संबोधित केलं शेजारी देशांमधून छळाला कंटाळून आलेल्या लोकांना त्यांचे अधिकार देणारा हा कायदा असल्याचं ते म्हणाले पश्चिम बंगाल मधल्या लोकांनी शांतता पाळावी असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं असून हिंसाचारात सहभागी होणा यांवर कठोर कारवाईचा धाारा दिला आहे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असं त्यांनी सांगितलं रस्त्यावर किंवा रेल्वेमार्गांवर अडथळे आणू नयेत असं त्या म्हणाल्या सरकारी मालमत्तेला नुकसान पोचवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं बॅनर्जी यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि प्रस्तावित देशव्यापी नागरिक नोंदणी आपल्या राज्यात लागू होणार नाही याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लोकांनी पश्चिम बंगालच्या अनेक भागात निदर्शनं केल्याची माहिती आमच्या कोलकाता प्रतिनिधीनं दिली आहे मध्यप्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबात मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की भारतीय संस्कृती आणि समाजाचं विभाजन करू पाहणाऱ्या कोणत्याही बाबी घटनेच्या विरोधी तसंच अस्विकाराई असून याला काँप्रेसचा पहिल्यापासूनच विरोध आहे मध्य प्रदेश सरकारची भूमिका हीच काँप्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा मसुदा जाहीर करण्याआधी राज्य सरकारांशी विचारविनिमय का केला नाही अशी विचारणा कमलनाथ यांनी केली आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परिक्षेचा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उकार केला आहे कानपूर मधे या परिक्षेची एक प्रश्नपत्रिका परिक्षेच्या वेळेच्या दीड तास आधी मिळत होती या आशयाच्या बातम्या काही वृत्तपत्रातून आल्या होत्या या बातम्या निराधार आणि चुकीच्या असल्याचं मंडळानं म्हटलं आहे अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचं एक जाळं कारवाईदरम्यान उध्वस्त केलं नऊ जणांना अटक केली असून तेराशे कोटी रूपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत

अधिका यांनी सांगितलं की पाच भारतीय एक अमेरिकन एक डोनेशियन आणि दोन नायजेरियन यांना या कारवाई दरम्यान अटक केली आहे

समारोपाच्या सत्रात राष्ट्पती रामनाथ कोविंद म्हणाले की भारतानं शाश्वत विकासाचं लक्ष्य ठेवून गरिबी निर्मूलन आणि मध्यम उत्पन्नाची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे देशाची सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात या संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील राष्ट्रपती कोविंद यांनी केंद्रीय कृषी विद्यापीठं शाधत कृषी उत्पादन उत्पादकता आणि उपयुक्त संशोधनाद्वारे शेतक यांना आधार देण्याच्या राष्ट्रीय उद्देश्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली

गुवाहाटी आणि दिब्रूगडमधे संचारबंदी शिथील केली आहे ईशान्य फ्रंटीयर रेल्वेनं गुवाहाटी आणि हिमापूर दरम्यान दुपारी एक विशेष रेल्वे चालवली संचारबंदी शिथील केल्यावर गुवाहाटी विं लोकांनी बाजारपेठांमधे गर्दी केली होती एटीएम केंद्राबाहेरही लोकांच्या लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान आसाम सरकारनं आसाममधे अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी दोन विशेष दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत मणिपूर राज्य सरकारनं ब्रिनाच्या वितरणात कपात करायचा निर्णय घेतला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरूद्व सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आसाममधून श्विनवाहतूक सुरळीतपणे होत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं मणिपूरचे ग्राहक तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री के शाम यांनी स्फाळ आकाशवाणीशी बोलताना सांगितलं लोकांची मानसिकता बदलून सामाजिक नितीनियमांमधे बदल घडवण्याची क्षमता केवळ शिक्षणातच असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे ते आज गुजरातच्या आणंद श्वे चारूतर विद्यामंडळाच्या अमृतमहोत्सवी समारंभात बोलत होते विद्यार्थ्यांना जीवनविषयक मूल्य शिकवणारी तसंच वैज्ञानिक आणि नावीन्यपूर्ण दृष्टीकोन अंगी बाणवणारी समग्र शैक्षणिक प्रणाली विकसित करायला हवी असं ते म्हणाले संगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्ष लीला सॅमसन यांना तिर चौघांसह केंद्रीय अन्वेषण संस्थेने आज निधी दुरूपयोगाच्या आरोपावरुन ताब्यात घेतलं कलाक्षेत्र प्रतिष्ठानच्या कुथंबलम सभागृहाच्या नुतनीकरणाच्या कामात त्यांनी सात कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप त्यांच्या विरुद्धच्या तक्रारीत केला आहे

बेटाजवळच्या समुद्रात पाणबुडे अद्यापही शोध घेत आहेत असं पोलीस अधिका यांनी सांगितलं दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्लीतल्या सतराशे एकतीस बेकायदा वसाहतीं मधली जमिन अधिग्रहणाची कारवाई मागे घेण्याचे निर्देश संबंधित अधिका यांना दिले आहेत बैजल यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की या वसाहतीं मधल्या रहिवाशांना मालकी हक्क देण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे

या मालिकेसाठी निवड झालेला भुवनेश्वर कुमार जायबंदी झाल्यानं मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर त्याची जागा घेण्याची शक्यता आहे शिखर धवनच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मयांक अगरवालची निवड झाल्यानंतर भारतीय संघात झालेला हा दुसरा बदल आहे